वैवाहिक संबंध नसताना सुद्धा पीडित महिलेला न्यायापासून वंचित ठेवता येणार नाही हा राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवला न्यायमूर्ती रंजन गोगाई न्यायमूर्ती आर बानूमथी आणि न्यायमूर्ती नविन सिन्हा यांच्या पीठानं हा निर्णय दिला उरण येथील जेएनपीटी बंदरातील वाहतूकदार संघटनांनी मागील तीन दिवसांपासून पुकारलेलं बेमुदत असहकार आंदोलन काल मागे घेतलं बंदरातली कंटेनरची वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व वाहतूकदार आणि माजी मंत्री गणेश नाईक बाळा नांदगावकर विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी मुंबईत बैठक घेण्यात आली कंटेनर वाहतूक करण्यासाठी चार तासांच्या चर्चेनंतर आता सर्व वाहतूकदारांना परवानगी देण्यात आली आहे कंटेनरची वाहतूक करण्यासाठी डीपीडी अर्थात डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी धोरण सुरू केलं होतं त्यामध्ये पाच मुख्य वाहतूक कंत्राटदारांना परवानगी देण्यात आली होती मात्र आता पुढील तोडगा निघेपर्यंत या पाच वाहतूकदारांना काम करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे

शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टर तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं प्राधान्यानं भरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत यासाठी सर्व रुग्णालयांचं सर्वेक्षण करून रिक्त पदांचा आढावा घ्यावा असं न्यायालयानं यासंदर्भात दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान सांगितलं आहे राज्य सेवा आयोगानं या रुग्णालयांमधल्या वरिष्ठ डॉक्टर तसंच इतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचे प्रस्ताव तातडीनं मंजूर करावेत असंही न्यायालयानं म्हटलं आहे

औरंगाबाद इथं उसळलेल्या दंगलीनंतर शहरातली परिस्थिती आता नियंत्रणात आहे शहरात शांतता असून दंगल झालेल्या भागात वाहतूकही सुरळीत सुरु आहे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातली मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे विवाह सोहळ्याचा खर्च न परवडणाऱ्या गरिबांसाठी सामुहिक विवाह सोहळा वरदान ठरत असताना सर्व धर्मीय सामुहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम स्तुल्य आहे याचबरोबर जातीभेद मिटवण्यासाठी आंतर जातीय सामुहिक विवाह सोहळे सामाजिक संस्थानी आयोजित करावेत असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं ते काल मुंबईत आयोजित सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात बोलत होते हा सोहळा धर्मादाय आयुक्त कार्यालय सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय आणि सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आला होता भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळात प्न्हा समावेशासाठी उत्सुक नसल्याचं म्हटलं आहे गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर दोन वर्षांपुर्वी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा राजिनामा दिला होता त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुंबईत दिलेल्या मुलाखतीत भाजप सोडणार नसल्याचं नमुद केलं आहे पक्षानं त्यांना कठीण प्रसंगी साथ दिली सुमारे वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत शिवाय त्यापुर्वी विविध स्थानिक निवडणुका आहेत त्यांच्या आचारसंहितांमुळं सरकारच्या कार्याला मर्यादा पडणार असल्यानं मंत्रिमंडळात समावेशासाठी अनुत्सुक असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे रमजानच्या महिन्यात सरकारनं युद्धविराम करावा अशी मागणी करणाऱ्यांनी आधी कुराणच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्या संघटनांना शस्त्र खाली ठेवायला सांगावीत अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केली जम्मू मधल्या एका समारंभात या विषयीच्या प्रश्नावर बोलताना सिंग यांनी युद्ध विराम हा एकतर्फा असत नाही आणि केंद्रसरकारकडे अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं स्पष्ट केलं काश्मिरी जनतेची दिशाभूल करण्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांचा उपयोग केला जात असून त्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारचं योग्य पावलं उचलत असल्याची ग्वाही सिंग यांनी यावेळी दिली आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी चार वाजता सनरायझर्स हैदराबाद संघाची लढत चेन्नई सुपर किंग्ज संघाशी प्ण्यामध्ये होणार आहे तर दुस या सामन्यात रात्री आठ वाजता मुंबई इंडियन्स संघाची लढत राजस्थान रॉयल्स संघाशी होणार आहे